त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंत काल दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिका यांना बोलावून खडे बोल सुनावले आहेत पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करावे असे भारताने ठणकावले आहे नगरोटामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला यातील बर्याच वस्तू या पाकिस्तानच्या असल्याचं समोर आलं आहे हौतात्म्य सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत असून काल झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देताना कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील यांनी होतात्म्य पत्करलं जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला

या बटालियनच्या जवानांनी पाकीस्तानी मनसुबे हाणून पाडले मात्र या संघर्षात निगवे खालसा इथले संग्राम पाटील यांना वीरमरण आलं

त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती संग्राम पाटील यांचा पार्थिव देह आज संध्याकाळी उशिरापर्यंत कोल्हापुरात येण्याची शक्यता असून उद्या सोमवारी अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी होणार आहेत गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणात हुतात्मा झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह परिसरावर शोककळा पसरली

मदान यांनी काल दिली

नंतर ती प्रक्रीयाच रद्द करण्यात आली शाळा महाराष्ट्रातल्या शाळा उद्या सोमवारपासून सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घ्यावा असं शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितल्यानंतर मुंबई महानगरपालीकेनं लगेचच डिसेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू करायच्या नाहीत असा निर्णय घेतला राज्यात काही ठिकाणी शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत काही ठिकाणी शाळेची घंटा इतक्यात नको असं ठरतंय पण काही ठिकाणी प्रशासन सरळ संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर निर्णयाची जबाबदारी टाकून मोकळं झालं आहे बऱ्याच जिल्ह्यांतून शाळा सुरू करण्याची तयारी असल्याच्या बातम्या आल्या आहेत मात्र कुठेही विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही नाशिकमध्ये उद्या निर्णय होणार आहे पुणे जिल्ह्यात किती पालक हमीपत्र देतात त्यावर मुख्याध्यापक निर्णय घेणार आहेत

पंजाब शेतकरी पंजाबमधील शेतकऱ्यांनी गेले एक महिन्याहून अधिक काळ सुरु ठेवलेलं रेल्वे रोको आंदोलन उद्यापासून संपविण्याचं ठरवलं आहे शेतीविषयक नव्या कायद्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत होतं त्यामुळं राज्यातील विशेषतः रेल्वे वाहतूक ठप्प होऊन राज्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला होता

याळ च्या वापराबाबत आता तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी ज्येष्ठ मराठी साहित्यिकांकडून होऊ लागली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

अखेर सरकारला ळ स्वीकारावा लागला आता तो वापरा असा आग्रह लक्ष्मीकांत देशमुख डॉ नागनाथ कोतापल्ले आणि डॉ सदानंद मोरे या तीन माजी साहित्य संमेलनाध्यक्षांनी धरला आहे तसं पत्रच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाडलं आहे केंद्र सरकारने आपल्या कार्यालयीन भाषेत अर्थात प्रमाण हिंदीमध्ये हा वर्ण समाविष्ट केला असल्याचं स्पष्ट केलं आहे आता या वर्णाच्या प्रत्यक्ष वापराची अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व कार्यालयं रेल्वे टपाल बँका अशा ठिकाणी त्वरित व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नावही तिलक लिहीतात ते टिळक असंच लिहावं आणि उच्चारावं आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी आणि या नियमांचं काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी वेदांगी कुलकर्णी पूणे पोखरियाल केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी साहित्याच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना वातायन जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ब्रिटीश इन्स्टिट्युशन ग्रुपद्वारे काल लंडन इथं द्रदृश्य प्रणालीद्वारे आयोजित वातायन युके गौरव सोहळ्यात पोखरियाल यांना हा पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी बोलताना पोखरियाल यांनी विविधतेमधील एकता ही भारताची ओळख असून आपल्या संस्कृतीत भाषेची विशेष समर्पकता असल्याचं सांगितलं

या कार्यक्रमाचे औचित्य साधून जीवनाचं सर्वोच्च बलिदान देणा या वीर नायकांना काल नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि एनसीसी चे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी एन सी सीच्या वतीने पुष्पहार अर्पण केले

एक भारत श्रेष्ठ भारत आत्मनिर्भर भारत आणि फिट इंडिया स्वच्छता अभियान डिजिटल साक्षरता आंतरराष्ट्रीय योग दिन आदि उपक्रमांविषयी जनजागृती करण्यात एन सी सी न मोलाची भूमिका बजावली आहे

त्यांना आज सुटीतील न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे

मनोरंजन उद्योगातील अमली पदार्थांच्या कथित व्यवसनाबाबत विभागाद्वारे सध्या करण्यात येत असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली

महाराष्ट्रातील वाघासाठी सुप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे वाढली आहे

थिएमनं रोमांचक उपांत्य सामन्यात नोवाक योकोविच याचा पराभव केला यामुळं थिएम सलग द्सऱ्या वर्षी अंतिम सामन्यात पोहोचला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार